राज्यात काल दिवसभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती

चंद्रपूर जिल्ह्यातील द्सऱ्या कोरोना बाधिताचा काल नागपूर येथील खाजगी रुग्णालयात झाला आहेत

ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचण्या सध्या इंग्लंडमधे द्रसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यात तर दक्षिण आफ्रिकेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात स्रु आहेत आज सर्वत्र रक्षाबंधनही साजरे होत आहे बहिणी राखी पौर्णिमेनिमित घराबाहेर पडल्याचं पहायला मिळालं कोरोना संसर्गाच्या काळात घराबाहेर पडलेल्या बहीणी तोंडाला मास्क बांधायला मात्र विसरलेल्या नाहीत टाळेबंदीत दूकानं बंद असल्यानं अनेकांनी रस्त्यावर पथारी मांडून राख्यांची विक्री केली सणाच्या निमितानं मिठाईची द्रकानं सजली असून लोकांनी मिठाई घेण्यास गर्दी केली आहे

याचबरोबर पालकमंत्री आशा किरण योजनेची घोषणा त्यांनी यावेळी केली आशाताईंना व्यक्तिगत सेवा लाभ देण्याचा राज्यातील चंद्रप्र जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एका कार्यक्रमात आशा ताईंनी पालकमंत्र्यांना राखी बांधल्यानंतर या कार्यक्रमाची जिल्ह्यात स्रूवात करण्यात आली रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडून बहिणीला दिलेली ही छोटीशी मदत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले आजच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री आशा स्रक्षा स्विधा कार्यक्रम पालकमंत्री आशा किरण योजनेचा श्भारंभ करण्यात आला तर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला

त्याम्ळं क्ठलीही लक्षणे आढळली अथवा लक्षणे नसली तरी स्वतःची कोव्हिड चाचणी करवून घेणे आणि भीती असेल तर सम्पदेशन करवून घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे आता शहरातील विविध भागात कोव्हिड संदर्भातील सर्व सेवा स्रू केल्या असून नागरिकांना आता आपल्या घराजवळच चाचणी सम्पदेशन आणि अन्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत

कविक्लग्रू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे आयोजित संस्कृत महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं त्यावेळी ते बोलत होते विद्यापीठाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे आयोजित संस्कृत महोत्सवामध्ये केंद्रिय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रा शिक्षण मंत्री उदय सामंत प्रम्ख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक क्लगुरू प्रो श्रीनिवास वरखेडी यांनी केलं प्रास्ताविकात विश्वविद्यालयातर्फे आयोजित या महोत्सवाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्रातील आणि भारतातील संस्था विद्यापीठे आणि संस्कृतप्रेमींना जोडणे असून संस्कृत कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वापर्यत संस्कृतविषयक सामाजिक जागरण व्हावं हा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं याप्रसंगी उपस्थित सारस्वत अतिथी प्रो क्ट्ंबशास्त्री आपल्या भाषणात म्हणाले की संस्कृत भाषा ही सनातन भाषा आहे आध्निक ज्ञानविज्ञानाच्या प्रवाहात संस्कृत भाषेला आणले पाहिजे उत्तराखंड राज्याने संस्कृत भाषेला दवितीय राजभाषेचा दर्जा दिला आहे त्याचप्रमाणे सर्व राज्यांनी हा विचार करून संस्कृत भाषेला मुख्य प्रवाहात स्थान दयावे

पंतप्रधान किसान इ नाम या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना असून उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर शासनानं लक्ष केंद्रीत केलं आहे

कोविडसारख्या संवेदनशिल विषयातही राज्य शासनाचा राजकारण करण्याचा मानस उघड झाला असून यानिषेधार्थ महसूलमंत्र्यांनी नागप्रमध्ये आयोजित केलेल्या बैठकीवर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी बहिष्कार घातल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ गिरीश व्यास यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठकी घेतल्या पण भाजपच्या आमदारांना कधीच विश्वास घेतले नाही बैठकीचे निमंत्रण दिले नाही भाजप आमदारांनी सूचविलेले उपाय त्यांनी सातत्याने टाळले भाजपशासित महापालिकांच्या प्रशासनाला वा यावर सोड्रन दिले असा आरोप व्यास यांनी केला

कृष्णा खोपडे आ विकास कंभारे आ प्रवीण दटके आ मोहन मते आ टेकचंद सावरकर उपमहापौर मनीषा कोठे भाजपचे ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिय पत्रकार परिषदेला उपस्थित होते

या नियमावलीच्या अंमलबजावणीकरिता मनपाचे अतिरिक्त आय्क्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात मनपातर्फे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश निर्गमित केले आहे नागप्रातील कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता खाजगी रुग्णालयांमध्येही तपासणी आणि उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे परंतू हे करताना चाचणी तपासणी आणि उपचार यासाठी शासन आणि प्रशासनाने दर निश्चिती केलेली आहे कोव्हिड आणि कोव्हिडसाठी नसलेल्या रुग्णालयांसाठी शासनाची नियमावली आहे

या सर्व नियमांचे अन्पालन करणे सर्व रुग्णालयांना बंधनकारक आहे या संदभातील आदेशाची अंमलबजावणी होते अथवा नाही याची पाहणी करून नियंत्रण ठेवण्याकरिता मनपा आय्क्त त्काराम म्ंढे यांनी पथक निर्धारित केले आहे कोरोना प्रादूर्भाव राखण्यासाठी गेले साडेचार महिने शासनाची सर्व यंत्रणा काम करत आहे दैनंदिन व्यवहार आणि अर्थव्यवस्था सुरळीत करण्याला सुदधा प्राधान्य देणं आवश्यक आहे अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी काळजीसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचं आहे

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभाग़हात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते पालकमंत्री डॉ नितीन राऊत पश्संवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री सूनील केदार यावेळी उपस्थित होते विभागीय आय्क्त संजीवक्मार यांनी कोविड संदर्भातील नागपूर विभागाचे सादरीकरण केले

अँटीजेन टेस्टमध्ये नागप्र राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे नागपूर विभागात बेड आणि मूलभूत सोयी स्विधा उपलब्ध आहेत मात्र मन्ष्यबळाची कमतरता असल्याचं त्यांनी नमूद केलं तपासणी वाढल्याम्ळे रुग्ण संख्या वाढत आहे असंही ते म्हणाले मृत्यू संख्या कमी करण्यावर आमचा भर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं